उद्योगधंयांच्या वाढीसाठी पुरक ठरतील अशा अनेक प्रकल्पांची घोषणाही यावेळी ठाकरे यांनी केली उद्योजकांनी मंदी आहे असा सूर कायम न ठेवता आव्हानांचा सामना करण्याचं आवाहन त्यांनी केलं उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते शेती उद्योग पाणी प्रवठा या क्षेत्रातल्या समस्या सोडवून राज्य प्रगतीपथावर नेणं हाच राज्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारनं मराठवाड्यात औयोगिक वसाहत विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे तसंच सोळा नव्या उद्योगांची उभारणीही सुरू आहे अशी माहिती देसाई यांनी दिली त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून उस्मानाबाद इथं सुरू होत आहे संत गोरोबाकाका साहित्य नगरीत होत असलेल्या या संमेलनाच्या निमितानं राज्यभरातल्या चित्रकारांनी उस्मानाबाद शहरातल्या भिंतीवर संत साहित्य संत गोरोबाकाका यांचा जीवनपट सामाजिक विषयांवरची चित्रं रेखाटली आहेत

ही परिषद तीन दिवस सुरु राहील विदर्भ पर्यावरण परिषद आणि श्रमिक एल्गार प्रतिष्ठापन यांनी संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं आहे पुण्यातले ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर मिलिंद वाटवे या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत परभणी जिल्ह्यातल्या सेलु बाजार समिती सभापतीपदावर दिनकर वाघ यांची बिनविरोध निवड झाली या आधीचे सभापती रवींद्र डासाळकर यांनी राजीनामा दिल्यानं आज नव्या सभापतींसाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणूकीसाठी वाघ यांचाच एकमेव अर्ज आल्यानं निवड प्रक्रिया सहकार अधिकारी माधव यादव यांनी वाघ यांची निवड झाल्याचं घोषित केलं नंद्रबारमधल्या अक्कलकुवा इथल्या शिवसेना कार्यालयाला आज पहाटे आग लागली

नंदरबार जिल्हापरिषदेचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर या कार्यालयासमोरच भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली होती त्याच वादातून भाजपा कार्यकर्त्यांनी आग लावल्याचा आरोप शिवसेनेनं आपल्या तक्रारीत केला आहे

मूंबई पोलिसांच्या पथकानं फरार ग्न्हेगार एजाज लकडवाला याला पटना इथून काल अटक केल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली ते मुंबईत आज झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते लकडवाला याच्यावर खंडणी हत्येचा प्रयत्न दंगेखोरीचे गृन्हे दाखल असल्याचं त्यांनी सांगितलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता राखण्याचे दिलेले संकेत आणि अमेरिका तसंच चीन दरम्यान अंतरिम व्यापार करार होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या सकारात्मक वातावरणाचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला

मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली खेद नको हा अभिनव उपक्रम राबावला जात आहे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामासाठी प्रकल्पाच्या बाजूच्याच उलवा इथल्या खाडीत भराव टाकला जात आहे यामुळे खाडीकिनाऱ्यालगतच्या दिवाळे आणि मोहा कोळीवाडा या भागांमधल्या मच्छिमारांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं होतं चंद्रपूर जिल्ह्यात काल संध्याकाळी आणि पहाटे हलक्या स्वरुपात पाऊस झाला आज दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे जिल्हात थंडीचं वातावरण होतं गेल्या काही दिवसांतल्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यातल्या रब्बी पिकांवर विशेषतः कापसाचं पिकाचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे नाशिक शहरात आज पारा घसरल्यानं नागरिकांना थंडीचा कडाका सहन करावा लागला

आज बीड जिल्ह्याचा दौरा केला

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट आणि मराठवाड़यातलं हवामान प्राम्ख्यानं कोरडं राहील विदर्भातल्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे